जम्बो कोविड रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आढावा बैठकीत ते बोलत होते कोविडसह इतर आजार असलेल्या रुग्णांवरही उपचार होण्यासाठी प्रत्येक आजारातील तज्ज्ञ डॉक्टर तसंच इतर आवश्यक औषधांचा पुरवठा करण्यात यावा रुग्णालयात मोबाइल सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि हेल्पलाईन क्रमांकाबाबत अधिकाधिक जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले बाणेर इथं उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचीही टोपे यांनी पाहणी केली पुणे आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र उत्सवावरही काही प्रमाणात निर्बंध राहणार आहेत हे लक्षात घेता त्यासंबंधीची नियमावली त्वरित जाहीर करावी अशी मागणी कोथरूड नवरात्र उत्सवाचे संस्थापक अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे

गरजेनुसार विभागातील आणखी काही रक्तपेढ्यांनाही ही परवानगी दिली जाणार आहे प्ण्यातील आर्मी इन्स्टिट्य्रट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या संस्थेने लष्करी जवानांबरोबरच पोलीस कर्मचारी आणि सामान्य नागरिकांवर पण कोरोना उपचार सुरू केले आहेत

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना बाधितांना आकडा सत्तर हजाराच्या पार गेला आहे या संसर्गाला अटकाव करण्यासाठी आता महापालिका आणि डॉक्टर डी

देशातील माध्यमांनी कोणताही अजेंडा निर्माण करण्याऐवजी विश्वशांतीसाठी कार्य करावे या क्षेत्रात वावरतांना पत्रकारांनी तटस्थ असावे असे मत द हिंदू पब्लिशिंग ग्रूपचे संचालक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ

प्ण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीनं आयोजित केलेल्या ऑनलाईन राष्ट्रीय माध्यम आणि पत्रकारिता परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते या परिषदेचा प्रमुख विषय जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रसार माध्यमांची भूमिका हा आहे

सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर मिळून साऱ्याजणी मासिकाच्या संपादक डॉ गीताली साहित्यिक डॉ निलिमा गुंडी यांच्यासह साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते

त्याचबरोबर महात्मा ज्योतीराव फुले यांचे चरित्र व्याख्याते अशी त्यांची ओळख होती माळी आवाज या संस्थेचे ते संस्थापक होते अत्यंत मनमिळाऊ आणि दिलखुलास स्वभावामुळे आकाशवाणीमध्ये ते लोकप्रिय ठरले होते त्यांच्या निधनाबद्दल आकाशवाणीच्या सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे हवामान पुणे आणि परिसरात आज दुपारी मुसळधार पावसानं हजेरी लावली उद्याही शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत